पुनरुत्थानासाठी शैक्षणिक नेतृत्व या विषयावरच्या परिषदेचं आज नवी दिल्ली इथं त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते व्यक्तीचा सर्वांगीण आणि संतुलित विकास हे शिक्षणाचं उद्दिष्ट असून नवनिर्मितीशिवाय ते शक्य होणार नाही असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं नालंदा तक्षशीला आणि विक्रमशीला यांसारख्या प्राचीन विद्यापीठांनी नवनिर्मितीवर भर दिला होता असं ते म्हणाले शिक्षण आणि ज्ञान केवळ पुस्तकांमधून प्राप्त होणार नाही असं त्यांनी सांगितलं महाविद्यालयं आणि विद्यापीठांमध्ये वर्गातलं शिक्षण देण्याबरोबरच देशाच्या महत्त्वाकांकांबद्दलही विद्यार्थ्यांना जागरुक करावं असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी शिक्षणतज्ञांना केलं उच्च शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची विचारांची पातळी उंचावली पाहिजे त्यांचं वर्तन सुसंस्कृत असलं पाहिजे आणि समाजाला भेडसावणा या समस्यांचं निराकरण करण्याची क्षमता त्यांच्यात निर्माण झाली पाहिजे अशी अपेक्षा मोदी यांनी व्यक्त केली दहशतवाद्यांवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकच्या द्वीवर्षीय पुर्ती निमित्त देशात पराक्रम पर्वाचं आयोजन करण्यात आलं आहे याचाच एक भाग म्हणून मुंबईत भारतीय नौदलाची जहाजं पाहण्याची संधी नौदलानं विद्यार्थ्यांना दिली आज दुपारी तीन वाजेपर्यंत विद्यार्थ्याना त्यांच्या शिक्षकांसह ही जहाजं पाहता आली उद्या सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत सामान्य नागरिकांना नौदलाची जहाजं पाहता येणार आहेत मुंबईतल्या बलार्ड पियर्ड शिल्या नेव्हल डॉकयार्ड परिसरात असलेल्या टायगर गेट शिं ही जहाजं पाहता येतील यासाठी आधार कार्ड मतदार ओळखपत्र पासपोर्ट किंवा वाहन परवाना ही ओळखपत्र अनिवार्य आहेत वाशिम जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा सैनिक कार्यालयानं आज वाशिममध्ये शौर्यदिन साजरा केला या वेळी जिल्ह्यातल्या वीरपत्नी वीरमाता वीरपिता अपंग सैनिक तसंच माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला

गेल्या अनेक वर्षांपासुन रखडलेला तापी बुराई प्रकल्प तात्काळ कार्यन्वीत करण्याच्या मागणीसाठी आज नंदुरबार जिल्ह्यातल्या रनाळे गावाजवळ शेतकऱयांनी रास्तारोको केला जिल्ह्यातुन वाहणाऱ्या तापी नदीवर प्रकाशा आणि सारंगखेडा इथे बँरेज बांधण्यात आले मात्र या बँरेज मधलं पाणी शेतात पोहचत नसल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे

असा आरोप राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्ष चित्रा वाघ यांनी केला आहे चित्रा वाघ या सध्या विदर्भात संपर्क मेळावे घेत आहेत वाशीम मध्ये घेतलेल्या वार्ताहर परिषदेत त्या काल बोलत होत्या महिलांची सुरक्षा फक्त कागदावर जाहिरातीच्या फलकावर आणि सरकारच्या घोषणांमध्ये आहे

अशी खरमरीत टीका वाघ यांनी यावेळी केली अखिल भारतीय विद्यार्थ्यी परिषदेने आयोजित केलेल्या विद्यार्थ्यांच्या राज्यस्तरीय सतराव्या प्रतिभा संगम साहित्य संमेलनाला आजपासून लातूरमध्ये सुरुवात झाली

लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते दोन दिवस चालणाऱ्या या साहित्य संमेलनाच्या ठिकाणाला ग दी माडगुळकर नगरी नाव देण्यात आल असून पू ल देशपांडे सभागृहात सगळे कार्यक्रम होत आहेत

मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुद्ग पुणे नाशिक अहमदनगर कोल्हापूर सांगली आणि सातारा जिल्ह्यातल्या तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा शिवारा हवामान खात्यानं दिला आहे बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात सध्या रानटी अस्वलाने धुमाकूळ घातला आहे तालुक्यातील डोंगरशेवली धोडप तोरणवाडा किन्ही सवडद या गावांमध्ये शेतकऱ्यांवर दिवसेंदिवस अस्वलाचे हल्ले वाढत आहेत काल सकाळी अमडापूर इथल्या दोन शेतकऱ्यांवर अस्वलाने प्राणघातक हल्ला केला त्यामुळे वनविभागाने लवकरात लवकर या अस्वलाचा बंदोबस्त करावा आणि जखमींना तात्काळ मदत द्यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे ज्येष्ठ हार्मोनियमवादक पंडित तुलसिदास बोरकर यांचं आज मुंबईत अल्पशा आजारानं निधन झालं

आपल्या आईकडून हामॉनियम वादनाचं प्राथमिक शिक्षण घेतल्यावर विष्णूपंत वस्त यांच्याकडून त्यांनी रितसर शिक्षण घेतलं

बोरकर यांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं